रिजर्व्ह बँकेच्या पतधोरण आठाव्यात धोरणात्मक दरांमध्ये बदल नाही

प्रयत्न करण्यात येत असल्याच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच प्रतिपादन

राष्ट्रीय टपाल आठवड़या निमित्त टपाल विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याच पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच आवाहन रेपोदर येत्या डिसेंबर महिन्यापासून आरटीजीएस ही रक्कम हस्तांतरण यंत्रणा रात्रंदिवस स्रू राहणार असल्याचं रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे रिजर्व्ह बँकेचं दवैमासिक पतधोरण दास यांनी आज जाहीर केलं त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत सकारात्मक टप्प्यात पोहोचेल अशी अपेक्षा दास यांनी व्यक्त केली दरम्यान रिजर्व्ह बँकेनं या दवैमासिक पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवले आहेत

परराष्ट्र सेवा दिन भारतीय परराष्ट्र सेवा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना श्भेच्छा दिल्या आहेत भारतीय परराष्ट्र सेवा दिनी मी भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना श्भेच्छा देतो राष्ट्राची सेवा करताना जागतिक पातळीवर राष्ट्रीय हितसंबंध जोडण्याचे त्यांचे काम कौत्कास्पद आहे

पासवान निधन केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांचं काल संध्याकाळी दिल्लीत निधन झालं

उदया पाटणा इथेच त्यांच्या पार्थिव शरीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील पीयष गोयल पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यान्सार भारताच्या राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री पीयूष गोयल यांना विद्यमान विभागांव्यतिरिक्त ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्याचे निर्देश दिले आहेत

कोविड महामारीला अटकाव करण्यासाठी काही उपाय आपणा सर्वांना करावे लागतील याबद्दल आवाहन एक्या कोरोनाचा प्रादूर्भावाला आता जवळ जवळ सहा महिने झाले आहेत या सहा महिन्यांच्या काळात साथीला आटोक्यात आणण्यासाठी षासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न स्रू आहेत मात्र या प्रयत्नांना जनसामान्यांची साथ मिळणं अतिआवष्यक आहे कोरोना पासून तर त्यापासून बचावासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे मास्कचा वापर करणं सोषल डिस्टंसिंग आणि हाथ ध्ण्याची सवय या तीन गोष्टींचं पालन केलं तर कोरोना पासून अतिषय प्रभावि संरक्षण मिळू षकतो

कोरोनाम्ळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलीआयसीयू प्रकल्प त्यासाठी उपय्क्त ठरत आहे त्याच्या मदतीने कोरोनाम्ळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेली आयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी म्ख्यमंत्री उपम्ख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज म्ंबई येथे सांगितले राज्यात भिवंडी औरंगाबाद जालना सोलापूर पाठोपाठ आज जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलीआयसीयूचा श्भारंभ आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते झाला राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल ते म्हणाले विदर्भ कोरोना नागप्रात कोरोंना बंधितांची संख्या दिवेसेदिवस कमी होताना दिसून येत आहे मृत्युदंरात देखील घट होत आहे

मुख्यमंत्री न्कत्याच हाती आलेल्या वृत्ता न्सार येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नागरी सेवांची पूर्व परीक्षा पूढे ढकलण्यात आली असून कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे प्ढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल आणि या जाहीर झालेल्या तारखेला मात्र ही परिक्षा घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं काही विद्यार्थी कोरोनाग्रस्त असल्याम्ळे हा निर्णय घेण्यात आल्याचंही प्ढं ते म्हणाले

त्या अन्षंगाने मार्केट फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केंद्रे वाढवावित

अनुदान जमा केल्याचे प्रमाणपत्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पालकमंत्री डॉ

प्रातिनिधिक स्वरूपात हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून सान्गृह अन्दानाची रक्कम याप्र्वीच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे

शहरात अनेक ठिकाणी माध्यम ते जोरदार वृष्टी झाली दरम्यान वर्धा भंडारा गडचिरोली चंद्रप्र इथं येत्या एक दोन दिवसात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याशी शक्यता हवामान ख्त्यणे वर्तवली आहे वाशिम जिल्ह्यात खरीपाच्या सुरुवाती पासून पाऊस असल्याने पिकांचे अतोनात न्कसान झालं आहे स्रवातीला उडीद मूग तर आता सोयाबीनच न्कसान झालं आहे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामू इंगोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर सोयाबीन पिकाची पेंडी जाळून आंदोलन केल तसेच विविध मागण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना सादर केलं

तर या सप्ताहा निमित्ताने मी सर्वांना आवाहन करेल की पोस्ट ऑफिसच्या ज्या फायदेशीर स्किम आहेत यांचा अवश्य फायदा घ्यावा आणि खासकरून ग्रामीण भागामध्ये आता या सर्व स्किम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत